साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ही घोषणा केली सीरम अहवाल सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी सुरु असून येत्या दोन तीन दिवसात त्याबद्दलचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशामक विभागानं दिली आहे

प्रत्येक संस्था स्वतंत्रपणे या प्रकरणी चौकशी आणि तपासणी करत असल्यानं त्यांचे निष्कर्ष एकत्र करुन सर्वसमावेशक अहवाल तयार करण्यास विलंब लागत आहे असं वारिक यांनी स्पष्ट केलं गर्भवती बचाव गंभीर अपघातात जखमी झालेल्या गर्भवती महिलेला बाळासह वाचवण्यात ससून रूग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे

यात महिलेच्या पोटाला जखमा झाल्या होत्या त्यामुळे शस्त्रक्रिया करून तिची यशस्वी प्रसूती करण्यात आली ससूनच्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉ शिल्पा नाईक आणि सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली नवजात बाळावर बालरोगशास्त्र विभागाच्या डॉ आरती किणीकर यांच्या चमूने यशस्वी उपचार केले

लाभार्थ्यांनी पालिकेच्या नागरवस्ती विभागाकडे संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी असं आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे

नागरीक आणि संस्थांनी देखील इतस्ततः पडलेले झेंडे ब्धवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरासमोरील मुरूडकर झेंडेवाले यांच्याकडे जमा करावे असे आवाहन फाऊंडेशन कडून करण्यात आले आहे नागरिकांनी तिरंगा पायदळी जाऊ नये याची काळजी घ्यावी तसेच ध्वजविषयक आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहनही संस्थेनं केलं आहे पाळीव प्राणी प्ण्यातील वन विभागाच्या टेकड्यांवर पाळीव कुत्र्यांना फिरण्यासाठी बंदी घालण्याचा विषय मुंबई उच्च न्यायालयात पोचला आहे टेकड्यांवरच्या निसर्ग संपदेला हानी पोहोचत असल्याच्या कारणावरून वनविभागाने पाळीव क्रत्यांना फिरण्यासाठी बंदी घातली आहे मात्र पाळीव प्राण्याच्या हक्कांविषयी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने या निर्णयाविरोधा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे काही अटी नियम घालून ही परवानगी मिळावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे मेट्रो भराव प्णे मेट्रो कडून नदी पात्रात टाकलेला भराव काढून टाकण्यास टाळाटाळ केली जात असल्याने मेट्रोचे काम थांबवण्याचा आदेश देण्याची विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांना याबाबत पत्र लिहिलं आहे मेट्रोने टाकलेल्या भरावामुळे नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे पणे एल्गार एल्गार परिषदेच्या आयोजनाला पूणे पोलिसांनी परवानगी दिल्याचं हिंदुस्तान समाचार या वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

पणे भाजी मागणी गुलटेकडी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज भाजीला मागणी वाढलेली दिसली पालेभाज्यांनाही चांगली मागणी असल्याचं चित्र होतं फळबाजारातही आवक आणि मागणी दोन्ही वाढली होती फुलबाजाराला मात्र थंडीचा फटका बसल्याचं दिसत आहे

सहाशे धावपट्रंनी यात भाग घेतला होता हवामान पुण्यात पहाटे थंडी जाणवत असली तरीही दिवसभर हवामान कोरडे होते

पूढील दोन दिवस हवामान कोरडे राहाण्याची शक्यता पूणे वेधशाळेने वर्तवली आहे